उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली सोमवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील

गुजरात गोवा केरळ दादरा आणि नगरहवेली दमन आणि दीवमधल्या लोकसभेच्या सर्व जागांसाठी या टप्प्यात मतदान होईल

लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येईल

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात अमरोहा आणि सहारणपूर डों निवडणूक प्रचार सभा घेणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उत्तर प्रेदशात मोदी यांचा हा दुसरा प्रचारदौरा असेल

काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आज महाराष्ट्रात चंद्रपूर आणि वर्धा कें प्रचारसभा होणार आहेत काँप्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांचा गाझियाबाद इथं रोड शो होणार आहे दरम्यान सपा बसपा रालोद आघाडीची पहिली संयुक्त प्रचारसभा देवबंद ॐ येत्या रविवारी होणार आहे मायावती अखिलेश यादव आणि अजित सिंग या सभेला संबोधित करणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावरचा चरित्रपट लोकसभा निवडणुका होईपर्यंत प्रदर्शित करु नये अशी मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी येत्या सोमवारी करायचं सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं आहे हा चित्रपट मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी तयार केला असल्याचा दावा या याचिकेत केला आहे हा चित्रपट आज प्रदर्शित होणार होता मात्र पुढची सूचना मिळेपर्यंत हे प्रदर्शन पुढं ढकललं असल्याचं या चित्रपटाच्या निर्मात्यानं सांगितलं विविधता अणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे असं भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवानी यांनी म्हटलं आहे उद्याच्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर आडवानी यांनी ब्लॉग लिहिला आहे भारतीय राष्ट्रियत्वाची भाजपाची संकल्पना आपली राजकीय मतं न मानणा यांना राष्ट्रद्रोही ठरवणारी त्यांना शत्रू मानणारी कधीच नव्हती असं त्यांनी या ब्लॉगमधे म्हटलं आहे वैयक्तिक आणि राजकीय पातळीवरही प्रत्येक नागरिकाला बांधिलकी मानली असंही त्यांनी म्हटलं आहे आधी राष्ट्र मग पक्ष आणि सर्वात शेवटी स्वतः असा मंत्र देणारा हा लेख असल्याची प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे राजस्थानचे राज्यपाल कल्याणसिंह यांनी निवडणूक आचारसंहितेचा कथित भंग केल्याच्या प्रकरणी निवडणूक आयोगानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवलं आहे देशाच्या भल्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुन्हा निवडून यायला हवेत आणि त्यासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रयत्न करायला हवेत अशा आशयाचं वक्तव्य कल्याणसिंग यांनी केलं होतं भारतीय सैन्याबद्दल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आदर्श आचारसंहितेचा कथित भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं आदित्यनाथ यांना उत्तर द्यायला सांगितलं आहे यांना नोटीस बजावल्याचं उपनिवडणुक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी सांगितलं ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते

अगुस्ता वेस्टलँड हेलीकॉप्टर खरेदी प्रकरणी ख्रिश्टियन मिशेल याच्याविरोधात सक्तवसुली संचालनायानं दिल्लीच्या न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे

काल दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रावर उद्या सुनावणी घेणार असल्याचं विशेष न्यायाधिश अरविद कुमार यांनी सांगितलं या पुरवणी आरोपपत्रात सक्तवसुली संचालनालयानं डेव्हीड सॅम ग्लोबल सर्विसेस लिमिटेड आणि ग्लोबल ट्रेडिंग लिमिटेड या तीन नव्या आरोपींची नावं समाविष्ट केली आहेत

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल दुपारनंतर अवकाळी पाऊस झाला यावेळी वीज पडल्यामुळे विविध ठिकाणी सहा जणांचा मृत्यू झाला असून काही जनावरही दगावली आहेत अहमदनगर जिल्ह्यात काल दुपारनंतर नगर कर्जत पाथर्डी श्रीगोंदा तालुक्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली श्रीगोंदा तालुक्यात पिसोरे बुद्रुक इथं वीज पडून एका महिलेचा आणि कर्जत तालुक्यात दोन मेंढपाळांचा मृत्यू झाला आहे बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसात दोन जणाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला अंबाजोगाई परिसरात गारांचा पाऊस पडला जालना जिल्ह्यात जालना बदनापूर परतूर अंबड घनसावंगी मंठा तालुक्यात काल वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली घनसावंगी तालुक्यात गुंज इथं गोठ्यात थांबलेल्या एका महिलेसह दोन शेळ्यांचा वीज अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला शहागड परिसरात वादळी वाऱ्यामुळे शेड कोसळून झाडंडी उन्मळून पडली या वादळी वाऱ्यांमुळे जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांचं नुकसान झालं आहे परभणी जिल्ह्याच्या काही तालुक्यात काल सायंकाळी जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली यामुळं आंब्यासह गडू आणि ज्वारी या पिकांचं नुकसान झालं आहे हिंगोली शहरासह कळमनुरी सेनगाव तालुक्यातही सोसाट्याच्या वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडला

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल सनरायझर्स हैदराबाद संघानं दिल्ली कॅपिटल्सवर पाच गडी राखून विजय मिळवला

आज रॉयल चॅलेजर्स बंगलोर संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाशी होणार आहे मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत याची आज चीनच्या चेन लॉंगशी लढत होणार आहे काल झालेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात श्रीकांतनं थायलंडच्या खेळाडूला दोन गेममध्ये सहज पराभूत केलं